पुढच्या सात वर्षात भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन दुपटीनं वाढणार आहे सबका साथ सबका विकास हा भारताचा दृष्टीकोन केवळ देशांतर्गतच नव्हे तर तिर देशांशी असलेल्या व्यवहारातही मार्गदर्शक आहे असं ते म्हणाले या विशाल दृष्टीकोनामुळे भारत एक मजबूत विकसित आणि सर्वसमावेशक राष्ट्र बनत आहे बेनिनच्या विकासासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल अशी घोषणा राष्ट्रपर्तींनी केली

हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत संमत झालं होतं अनियंत्रित ठेवींच्या योजनांमध्ये गुंतवणुकदारांच्या ठेवी असुरक्षित असतात अशावेळी ठेवीदारांचं हित जोपासण्याच्यादृष्टीनं या नव्या कायद्याचा उपयोग होऊ शकेल याशिवाय नादारी आणि दिवाळखोरी दुरुस्ती विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं सुधारित विधेयकामुळे कंपन्यांच्या दिवाळखोरी आणि नादारी प्रक्रियेला गती मिळेल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांच्याशी बोलून बिहारच्या विविध भागांमधे पुरामुळे उद्ववलेल्या परिस्थितीचा आढावा धेतला पूखस्तांना मदत करण्यासाठी केंद्रसरकार राज्यशासनासोबत काम करत असून आवश्यक ती सर्व मदत पुरवत राहील असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे गेल्या दोन आठवड्याहून अधिक काळ पुराच्या वेढ्यात अडकलेल्या दारभंगा सितामढी आणि मुजफ्फरपूर जिल्ह्यांमधली पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे

म्यानमारसोबतचे भारताये द्विपक्षीय संबंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारताच्या भेटीवर आलेले म्यानमारच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रमुख जनरल मिन औल ल्हाईग यांच्यासोबत मोदी यांची नवी दिल्ली क्रे काल चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते दोन्ही देश परस्परांच्या विकासासाठी क्षमतावृद्धी लष्करी आणि नौदलीय सहकार्य तसंच व्यापार उद्योग क्षेत्रात परस्परांना उत्तम सहकार्य करत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी म्हटलं या चर्षेदरम्यान मिन औल ल्हाईग यांनी मोदी भारताचे सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पर्यावरणाचा संवेदनशीलतेनं विचार करणारं औद्योगिक क्षेत्र घडायला हवं असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे खत निर्मितीच्या क्षेत्राशी संबंधित हरित मानंकनविषयक ताज्या अहवालाचं काल केंद्रीय पर्वावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली िंग प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते कंपन्यांची अशा प्रकारे त्रयंस्थानंकडून तपासणी होणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या हरित मानांकन या प्रकल्पाअंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे

भारत आणि मोझम्बिकमधे दोन सामंजस्य करारांवर स्वाक्ष या करण्यात आल्या मोझम्बिकचे संरक्षणमंत्री अर्टामासियो सस्वांडोर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यात जहाजांची परिपूर्ण माहिती आणि हायड्रोग्राफी या क्षेत्रांत माहितीची देवाण घेवाण होणार आहे राजनाथ सिंग मोझम्बिक या दक्षिण आफ्रीका राष्ट्राच्या तीन दिवसाच्या दौ यावर गेले आहेत

कोकण आणि पुणे वगळता राज्याच्या तिर चार महसूल विभागांमधे धरणांमधला पाणीसाठा कमी आहे असं जलसंपदा खात्याच्या एका अधिका यानं सांगितलं

येत्या दोन दिवसात राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरुच राहणार असून मुंबई आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे

त्यात विमानातले पाच कर्मचारी आणि दहा नागरिकांचा समावेश असल्याचं बचाव पथकाच्या प्रवक्त्यानं सांगितलं जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भिती बचाव पथकातल्या अधिका यांनी व्यक्त केली आहे प्रशिक्षणासाठी नेहमीप्रमाणे उड्डाण केल्यानंतर हे विमान रावळपिंडीबाहेर मोराकालू गावात निवासी भागातच कोसळलं उड्डाणानंतर लगेचच या विमानाचा संपर्क तुटला होता अपघाताचं नक्की कारण अजून समजलेलं नाही असं या अधिका यानं सांगितलं चांद्रयान दोनची कक्षा रुंदावण्याचं तिसरं अभियान काल यशस्वी झालं

कक्षा रुंदावण्याचं चौथं अभियान दोन ऑगस्टला नियोजित आहे

अंतर्गत सुरक्षेचे सर्व प्रकारचे प्रश्न कठोरपणे हाताळले जातील असं केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे ते काल हरयाणात मानेसर क्वे एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या माऊंट एवरेस्ट मोहिमेला हिरवा झेंडा दाखवताना बोलत होते सुरक्षा दलांसाठी सर्व प्रकारची तांत्रिक उपकरणं आणि अत्याधुनिक शस्वास्त्रं पूरवली जातील असं ते म्हणाले मुंबई दहशतवादी हल्ला पठाणकोट आणि अक्षरधाम हल्ल्याच्या वेळी एनएसजीनं केलेली कामगिरी आणि त्यांच्या क्षमतेची रेड्डी यांनी प्रशंसा केली

सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सक्तवसुली संचालनालय मनी लाँड्रिंग कायद्याखाली राज्य आणि केंद्रसरकारचे अज्ञात अधिकारी आणि तिरांविरुद्ध तपास करत आहे

यात अफगाणिस्तान पर्सिस्टाईन सिरिया आणि येमेनमधे बालकांच्या मृत्युषी संख्या जास्त आहे